भारतरत्न सचिन तेंइलकरचा आंतरराष्टीय क्रिकेट परिषद आयसीसीच्या मानाच्या हॉल ऑफ फेममध्ये समावेश करण्यात आला आहे सचिनसह दक्षिण अफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज अॅलन डोनाल्ड ऑस्ट्रेलियाची माजी महिला वेगवान गोलंदाज कॅथरीन यांचाही हॉल ऑफ फेममध्ये समावेश करण्यात आला आहे हा मानाचा सन्मान मिळवणारा सचिन हा सहावा भारतीय क्रिकेटपटू आहे सचिनपूर्वी बिशन सिंह बेदी कपिल देव सुनील गावस्कर अनिल कुंबळे आणि राहुल द्रविड यांना हा सन्मान मिळालेला आहे सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त होऊन पाच वर्ष पूर्ण झालेल्या क्रिकेटपटूचाच या या सन्मानासाठी विचार केला जातो

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी मुरलीमनोहर जोशी आणि उमा भारती यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते या प्रकरणात आरोपी आहेत या प्रकरणी साक्षी प्रावे नोंदवण्याची प्रक्रिया पुढच्या सहा महिन्यात पूर्ण करावी असंही न्यायालयानं सांगितलं आहे

याबाबत उत्तर प्रदेश सरकारनं निर्णय जारी करावा असंही न्यायालयानं म्हटलं आहे

काल मुख्यमंत्री क्मारस्वामी यांनी विश्वास दर्शक ठराव विधान सभेत मांडला होता परंतु चर्चेदरम्यान गोंधळ झाल्यान सभापतींनी कामकाज दिवसभरासाठी स्थगित केलं होतं राज्यपाल वज्भाई वाला यांनी आज द्पारी दीड वाजता मुख्यमंत्री कुमार स्वामी यांना बहुमत सिद्ध करण्यास सांगितलं आहे दरम्यान कर्नाटकच्या या मुद्यावरून काँग्रेस पक्षाच्या खासदारांनी आज लोकसभेत गदारोळ केला अनेक सदस्यांनी अध्यक्षांच्या आसनासमोरच्या हौद्यात उतरून घोषणाबाजी करत फलक झळकावले

नागरीक आपले विचार नमो एपच्या माध्यमातून पाठवू शकतात असं मोदी यांनी एका ट्वीटच्या माध्यमातून म्हटल आहे

पश्चिम महाराष्ट्रात पावसाचं पाणी अडवण्यासाठी नद्यांवर बंधारे नसल्यामुळे ही स्थिती निर्माण झाली आहे सांगली जिल्ह्यात टेंभू ताकारी म्हैसाळ इथं पावसाचं पाणी अडवण्यासाठी बंधारे बांधण्याची आवश्यकता आहे मात्र तशी व्यवस्था राज्य सरकारनं अद्याप केलेली नाही वरील तीनही ठिकाणी सिंचन योजनेद्वारे पाणी उचलण्याची व्यवस्था करण्यात आली आहे मात्र या योजनांचे पंप पुरेशा क्षमतेने चालत नसल्यामुळं कृष्णा आणि वारणा नद्यातील पाणी दरवर्षी पावसाळ्यात थेट कर्नाटक मध्ये वाहून जातं सदरचे पाणी अडवून कायम द्ष्काळी ताल्क्यातील गावांना द्यावे अशी मागणी अनेक वर्षांपासून केली जात असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

ते पालघर इथं वार्ताहरांशी बोलत होते